मदत आणि बचावकार्य सुरु असून आतापर्यंत बारा मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत

बसमधील प्रकाश् देसाई हे एकमेव प्रवासी या अपघातातून बचावले आहेत पाऊस थांबल्यानं आणि धक कमी झाल्यानं बचावकार्याला वेग आला आहे मराठा आरक्षणासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानभवनात बोलावलेली सर्वपक्षीय गटनेत्यांची बैठक सुरू झाली आहे आज मुंबईच्या दौ यावर असलेले भाजपा अध्यक्ष अमित शहा यांनी सह्याद्री अतिथीगृहात आज सरसंघचालक मोहन भागवत यांच्याशी चर्चा केली गेले काही दिवस मुंबईसह राज्यात सर्वत्र या आंदोलनाची धग जाणवत आहे रत्नागिरी नांदेड नाशिक जिल्ह्यांमध्ये आजही बंद पुकारण्यात आला असून अनेक ठिकाणी रास्ता रोको आंदोलन करण्यात येत आहे मराठा आरक्षणावरुन सर्वपक्षीय नेत्यांमध्ये शाब्दिक युद्ध आणि आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत केंद्रात आणि राज्यात भाजपचं सरकार आहे सत्ताधार्यांनी घटनेत किरकोळ बदल करून आरक्षणाचा निर्णय घ्यावा याला राष्ट्रवादी काँगेस पाठिंबा देईल असं सांगत याबाबत विरोधकाशी चर्चा करायला आपण तयार असल्याचं शरद पवार यांनी आज सांगितलं मराठा आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर ते आज कोल्हापुरात वार्ताहरांशी बोलत होते सत्ताधा यांकडून करण्यात येणारी विधाने ही आगीत तेल ओतणारी असून सरकारकडे असलेलं रेकॉर्डिंग त्यांनी जाहीर करावं असं आव्हान देत पवार यांनी यावेळी महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर टीका केली सरकारने तातडीने मराठा समाजाला आरक्षण द्यावं असंही पवार म्हणाले नांदेड जिल्ह्याच्या अर्धापूर तालुक्यातील पिंपळगाव इथले मराठा आरक्षण आंदोलक प्रल्हादराव कल्याणकर यांनी काल रात्री मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी गळफास लाऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला या घटनेचे पडसाद आज सकाळी पासून महादेव पिंपळगाव इथ उमटत आहेत याचाच एक भाग म्हणून रस्ता रोको आंदोलन करण्यात आलं नाशिकमध्ये सकल मराठा समाजाचं आंदोलन अद्यापही ठोक मोर्चा च्या माध्यमातून मोठ्याप्रमाणावर सुरु आहे आमदार बाळासाहेब सानप यांच्या निवस्थानी बोंबाबोंब करून ठिय्या आंदोलन करण्यात आल रत्नागिरीमधेही आज मंडणगड इथं कडकडित बंद पाळण्यात आला तसंच मोर्चाही काढण्यात आला परभणी जिल्ह्यात आज आंदोलनाला हिंसक वळण लागलं टाकळी इथं रास्ता रोको आणि चक्काजाम दरम्यान मोठ्या प्रमाणात दगडफेक झाली जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांनी हवेत गोळीबार केला सरकारने आर्थिक निकाशांवर आरक्षणाचा मुद्दा मूळ प्रश्नां पासून लक्ष विचलित करण्यासाठी काढला आहे अशी टीका करत मराठा आरक्षणाबाबत सरकारने भूमिका स्पष्ट करावी अशी मागणी विधानपरिषदेतले विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली आहे मुख्यमंत्र्यांनी बोलावलेल्या सर्वपक्षीय नेत्यांच्या बैठकीपूर्वी ते आज वार्ताहरांशी बोलत होते सरकार न्यायालयाकडे बोटं दाखवत वेळकाढूपणा करत असेल तर ते चालणार नाही असं ते म्हणाले

धनगर आणि मुस्लिम आरक्षणाचं सरकारने काय केलं असा प्रश्नही विरोधी पक्षनेत्यांनी यावेळी उपस्थित केला देशात वैद्यकीय व्यवसाय आणि वैद्यकीय महाविद्यालयांवर नियंत्रण ठेवण्यासाठी राष्ट्रीय वैद्यकीय आयोग स्थापन करण्यासाठी केंद्र सरकारने आणलेल्या विधेयकाविरोधात भारतीय वैद्यकीय संघटनेने आज देशव्यापी संप पुकारला आहे आज सकाळी सहा वाजता सुरु झालेला हा संप संध्याकाळी सहा वाजेपर्यंत चालणार आहे

नाशिकमध्ये सुमारे साडेचारशे खाजगी रुग्णालयं या संपात सहभागी झाली आहेत कल्याण डोंबिवली मधलया डॉक्टरांचाही या बंद मध्ये सहभाग आहे

हे विधेयक भ्रश्टाचाराला चालना देणारं आहे त्यामुळे हे विधेयक मंजूर करू नये असं संघटनेचं म्हणणं आहे सरकारने हे विधेयक मंजूर केल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा संघटनेनं दिला आहे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी उद्या आकाशवाणीवरच्या मन की बात कार्यक्रमातून देशवासियांशी संवाद साधणार आहेत

केंद्रीय भूपुष्ठ विज्ञान मंत्रालयानं एक मोबाईल अप्ट सूरू केलं असून यामुळे मुंबईत हवामानाचं अचूक भाकीत वर्तवण्यात येणार आहे अशी माहिती मंत्रालयाचे सचिव एम राजीवन यांनी दिली ते काल नवी दिल्लीत या मंत्रालयाच्या स्थापना दिनानिमित्त बोलत होते चारधाम आणि अमरनाथ यांत्रकरुसाठी एक मोबाईल अप्टास्रु करण्यात आलं आहे जागतिक हेपिटायटिस दिनाच्या निमित्तानं केंद्र सरकारच्या राष्ट्रीय विषाणूजन्य हेपिटायटिस नियंत्रण कार्यक्रमाची सुरुवात आज नवी दिल्ली इथं होणार आहे